बिमोड करेल असं म्हटलं आहे

जलविद्युत प्रकल्प आणि एका आखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे भूमिपूजन काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सीबीआय संचालक नेमणुकीत नकाराच्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा आरोप सार्वत्रिक निवडणुकीतील जाहीरनाम्यात जनतेच्या सूचना एकत्रीत करण्याची भाजपाची महिन्याभराची मोहीम

अमेरिकेत बंदिवान झालेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी उद्यापर्यंत भेटू शकतील असा भारतीय राजदूतांना विश्वास

जम्मू कश्मिरमधील दहशतवादाचं कंबरडं मोडण्यास केंद्रसरकार सज्ज असून त्यासाठी सर्व शक्तिनिशी लढा देऊ असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे श्रीनगरमधे विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाल्यानंतर आयोजित सभेत ते आज बोलत होते सर्जीकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण दहशतवादाची समस्या सोडवण्याचं नवं धोरण जगाला दाखवून दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं

लडाख मधल्या पहिल्या महिला विद्यापीठाचं उदघाटनही आज मोदी यांच्या हस्ते झालं बिलासपूर मनाली लेह या रेल्वेमार्गाचं काम पूर्ण झालं आहे या रेल्वेमार्गामुळे दिल्ली ते लेह हे अंतर कमी होणार असून याचा फायदा पर्यटन क्षेत्राला होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

केंद्रसरकार अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सन्मान निधीची घोषणा केली आहे याचा फायदा लेह लडाखमधल्या शेतक यांनाही होईल असं त्यांनी सांगितलं सीबीआयचे नवं संचालक नेमण्यात काँप्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लीकार्जून खगें यांनी पुन्हा एकदा आपला विरोध नोंदविल्याबद्दल केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी एका लेखात टीका केली आहे

आलोक वर्मा यांना संचालकपदी नेमले होते तेव्हा त्यांनी विरोध केला होता नंतर वर्मांची बदली केल्यावरही विरोध केला आणि आता आर के शुक्ल यांची नेमणूक केल्यावरही विरोध केला आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे सीबीआय संचालक पदावर नियुक्त्या करण्यासाठी नेमलेली प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालांचे मुख्य न्यायाधीश आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते यांच्या उच्चाधिकार समीतीच्या सगळया बैठकीत एकच बाब सातत्यानं आढळते ती म्हणजे खर्गे यांचा विरोध अशी टीका जेटली यांनी केली आगामी निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीनं जनतेच्या सूचना मागवण्याची मोहिम भारतीय जनता पक्षानं आज सुरु केली भाजपा अध्यक्ष अमित शाह केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भारत के मन की बात मोदी के साथ या मोहिमेची सुरुवात केली जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपनं सुरु केलेलं हे अभियान जगातलं अशाप्रकारचं पहिलंच अभियान आहे असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले या मोहिमेअंतर्गत शेतकरी युवा वर्ग महिला विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर सूचना मागवल्या आहेत अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली भाजपाच्या संकल्पपत्र जाहीरनाम्यात सर्व संबधितांशी सल्लामसलत केल्यानंतर या सूचनांचा समावेश केला जाईल असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं ही भाजपाचीच नाही तर नव्या भारताच्या निर्मितीसाठीची मोहीम आहे असं अमित शाह यावेळी म्हणाले समाजमाध्यम ई मेल आणि संकेतस्थळांद्वारे हे अभियान दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचेल असं त्यांनी सांगितलं नागरिक आपल्या सूचना एलईडी व्हॅनच्या माध्यमातूनही देऊ शकतात या व्हॅन ठिकठिकाणी तैनात केल्या जाणार आहेत भारत के मन की बात मोदी के साथ या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे सहभागी लोकशाहीवर भाजपाचा विश्वास आहे असं ते म्हणाले नागरिकता सुधारणा विधेयकाबाबत गृहमंत्री राजनाथ सिंग ईशान्येकडच्या राज्यातल्या राजकीय पक्षांसह सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली थें भारत के मन की बात मोदी के साथ अभियानाची सुरुवात करताना बोलत होते नागरिकता सुधारणा विधेयक देशासाठी अत्यंत महत्वाचं असून याबाबत सर्वांचं मत लक्षात घेतल्यावर आपला पक्ष आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचं शहा यांनी सांगितलं ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा निश्वित करण्यासाठी कृषी क्षेत्रात संरचनात्मक बदल करण्याची आवश्यकता असल्याचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज हैदराबाद इथं वीएनआर विज्ञान ज्योति अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेतल्या योगेया नायडू भवनाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि वैज्ञानिकांना संबोधित करताना बोलत होते कृषी पद्धतीत विविधता आणायची तसंच उत्पादना नंतरच्या तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादनाचं मूल्य वाढवण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले

किशनगंज जिल्ह्यातल्या जोगबानीहून दिल्लीला जाणा या या गाडीचे डवे वैशाली जिल्ह्यातल्या साहादई बुजुर्ग इथं रुळावरून घसरून हा अपघात झाला

या अपघाताच्याच पार्श्वभूमीवर माहिती मिळण्याच्या दृष्टीने रेल्वेनें हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात आणि बिहारमध्ये विरोधी पक्षाच्या आघाडींची सरकारे स्थापन होतील असा दावा काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी यांनी केला आहे ते आज बिहारमधील पटना ॐ आयोजित जन आकांक्षा सभेत बोलत होते राहुल गांधीनी आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची बिहारमध्ये सुरुवात केली राफेल खरेदी तसंच शेतक यांसाठीची रोख रक्कम हस्तातंरण योजना आदी मुद्यांवरुन त्यांनी सरकारवर टीका केली देशातल्या शेत याचं कर्जमाफ आणि सगळयांना कमीत कमी उत्पन्नाची हमी या पक्षाच्या धोरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या अर्ध कुंभमेळ्यातलं दुसरं शाही स्नान उद्या सोमवती अमावास्येच्या मुहूर्तावर होणार आहे

कुंभमेळयाला तीन कोटीहून आधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे अमेरिकेतल्या बेकायदेशीर शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरु असून परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना उद्यापर्यंत या विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येईल असा विब्वास अमेरिकेतले भारतीय राजदूत हर्ष वर्धन श्रीनगला यांनी म्हटलं आहे ते आज वॉशिंग्टन इथं एका वृत्त संस्थेला मुलाखत देताना बोलत होते मिशिगन इथल्या फार्मिंगटन विद्यापीठात बेकायदेशीरपणे प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी प्रशासनानं ताब्यात घेतल्या प्रकरणाची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं गंभीर दाखल घेतल्याचं ते म्हणाले व्रिटीश प्रधानमंत्री तेरेसा मे यांनी म्हटलं आहे की आता युरोपीयन संघाच्या मसुद्याशी ब्रेक्झीट विषयावर बोलताना त्यांना जनमताचा आणि नव्या कंल्पनांचा आधार असेल संडे टेलिग्राफ आणि उत्तर आयर्लंडसाठी नको असलेल्या तरतुदी काढून टाकण्यासाठी त्या प्रयत्न करतील

यमेनचे मुख्य बंदर होदीदाह मधून सशस्त्र सैनिक मागे घेण्याची बंद पडलेली मोहीम संयुक्त राष्ट्रसंघांच्या पुढाकारानं पुन्हा सुरु व्हावी यासाठी येमेनमध्ये यादवी संघर्ष करत असलेल्या दोन्ही गटाच्या प्रतिनिधींनी आज एक बैठक धेऊन बोलणी केली

सुमारे दहा वर्षांनंतर भारतानं न्यूझीलंडला त्यांच्याच देशात पारभूत करण्याची कामगिरी केली आहे